विभाजनवादी लोक बिहारमध्ये पुन्हा जंगल राज आणू पाहत असल्याचं नरेंद्र मोदी यांचा आरोप बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला

भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत आणि उत्पन्नात सातत्याने वाढ

देशभरातील उपचाराखालील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट

बिहार केंद्रातील एनडीए सरकार देशभऱातील गरीबांसाठी काम करत असल्याचं ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये मोतिहारी आणि बाघा इथं निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलताना सांगितलं कोरोना लॉकडाउनच्या काळात बिहारीमधील स्थलांतरित आणि गरिबांच्या मदतीसाठी राज्यातील संयुक्त जनता दल प्रणित एनडीए सरकारनं केलेल्या उपायांची माहिती मोदी यांनी यावेळी दिली भ्रष्ट नक्षल समर्थक आणि विभाजनवादी लोकांनी या निवडणुकीत हातमिळवणी केली असून बिहारमध्ये पुन्हा जंगल राज आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप मोदी यांनी केला एनडीए सरकारनं राज्यातील विकासावर लक्ष केंद्रित केलं तर विरोधक पक्षांचे नेते केवळ त्यांच्या जागा वाचवण्याचा विचार करत होते अशी टीका त्यांनी केली बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपला

आयुष क्षेत्रातील भागीदार समूहांसोबत भविष्यातील आखणी करण्याच्या उपायांचाच हा एक भाग आहे हा विभाग मंत्रालयाला धोरणात्मक निर्णय घेण्यात आधार देईल त्यामुळे या क्षेत्राची क्षमता पूर्णपणे वापरुन त्याची वृद्धी आणि गुंतवणुकीला चालना मिळेल इनवेस्ट इंडियाद्वारे यासाठी उच्च प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे रेल्वे भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत सातत्याने उत्पन्न आणि वस्तुमाल यांच्या बाबतीत वाढ होत आहे ऑक्टोबर महिन्यातील या कामगिरीचा हा आढावा ध्वनी मोहीम तत्वावर काम करत भारतीय रेल्वेनं गेल्या महिन्यात याच कालावधीतील गेल्या वर्षीचे माल वाहतूक आणि कमाईचे आकडे ओलांडले

नवीन व्यवसाय आकृष्ट करुन वर्तमान ग्राहकांना सवलती देण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती आणि आधारभूत सुविधा पुरवठादारांसोबत बैठका घेतल्या आहेत क्षेत्रिय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास एककं आणि माल वाहतुकीचा वेग दुप्पट झाल्यामुळे रेल्वेची माल वाहतुकीची वृद्धी शाश्वत पद्धतीने होत आहे दिल्लीवरून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे अभियान राष्ट्रीय जल जीवन अभियानामार्फत येत्या मंगळवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण पाणीपुरवठा मंत्र्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे एका परिषदेचं आयोजन करण्यात आल आहे योग्य गतीनं प्रमाणित आणि कौशल्यपूर्वक पद्धतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी यावेळी विविध विषयांवर चर्चा होणार आहे प्रत्येक घराला दीर्घ मुदतीच्या पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं हे अभियानाचं उद्दिष्ट आहे

पुरिषद वैश्विक भारतीय वैज्ञानिक अर्थात वैभव शिखर परिषदेची काल सांगता झाली

त्याच्या अध्यक्षस्थानी नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर वी

सारस्वत आणि सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के विजय राघवन होते

हा अधिक वृत्तांत ध्वनी केंद्र सरकारची त्रिसूत्री आणि प्रमाणित उपचार नियमावलीचं सक्तीने पालन राज्यांनी केल्यामुळेच रुग्णसंख्येतील ही सातत्यपूर्ण घट दिसून येत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे परिणामी प्रती दशलक्ष उपचाराखालील रुग्णसंख्या जगातील सर्वात कमी संख्येपैकी एक आहे

सतरा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा प्रती दशलक्ष कमी रुग्णसंख्या आहे

एकवीस राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मृत्यूदर नोंदवला आहे बरे होणाऱ्या रुग्णांची वाढत्या संख्येचा आधार या दराला मिळत आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम मिश्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे टाळेबंदी कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर युरोप खंडात बऱ्याच देशांनी नवीन उपाय लागू केले आहेत ऑस्ट्रियामध्ये रात्रीच्यावेळी संचारबंदी जाहीर करण्यात आली असून मंगळवारपासून अंमलात येणार आहे आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे पोर्तुगालनेही काल टाळेबंदीच्या नव्या उपायांची घोषणा केली आहे दोन आठवड्यांच्या कालावधीत या उपायांचा आढावा घेतला जाईल शुक्रवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही नोव्हेंबर अखेरपर्यंत दुसरी राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर केली आहे निवडणक अमेरिका अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे दिवसाला पाच सभा घेत ट्रंप यांचा झंझावात सुरु आहे जो बायडन यांनी कोरोना साथीवर ट्रंप यांनी दिलेला प्रतिसाद आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला आहे पेनसिल्वानिया राज्यातील त्यांच्या प्रचारावर ते विजयी होण्याची मदार आहे ट्रंप यांनी कोरोना विषाणूचा बाऊ नसल्याचं म्हटलं असून आपले प्रतिस्पर्धी या विषाणूचा वापर आपल्यावरील टिकेसाठी करत असल्याचं म्हटलं आहे बायडन अध्यक्ष झाले तर पुन्हा लॉकडाऊन आणतील आणि ते देशाला परवडणारं नाही असा इशारा ट्रंप यांनी मतदारांना दिला आहे

वादळ फिलिपाईन्समध्ये गोनी हे वादळ आज सकाळी कैटानडुआनेस बेटावर धडकलं असून यामध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे

हवामान तज्ञांनी वेगवान वारा आणि मुसळधार पाऊस तसेच भूस्खलनाचा इशारा दिला आहे

या शाळांमध्ये वर्गखोल्या शिक्षकांसाठी विश्रांती कक्ष दिव्यांग आणि इतर विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहेत मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते शिवसागर जिल्ह्यातील मेकीपूर चहा मळ्यात याची पायाभरणी करण्यात आली केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली आणि राज्याचे आरोग्य आणि अर्थमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही दीब्रूगड आणि बिस्नाथ जिल्ह्यात या शाळांची पायाभरणी केली

अप्पर लेह कौन्सिलर फंसोग स्टेन्झिन त्सेपेग यांच्या हस्ते आज एन

स्टेडियमवर या लीगचे उद्घाटन करण्यात आल लडाख भागातील तरुणांना आपले कलागुण सिद्ध करण्याची मोठी संधी या स्पर्धेतून प्राप्त होत असल्याच त्सेपेग यांनी यावेळी सांगितलं

स्पर्धा समारोप जम्मू काश्मीरमध्ये चार दिवसीय अल्टिमेट लडाख सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचा काल समारोप झाला

पुरुष गटात दविंदर कुमार शिवेन सोनम नोर्बू आणि मोहम्मद अकबर खान यांनी तर महिलांच्या गटात लेजेज एग्मो स्टॅन्झिन डॉलकर आणि स्टॅन्झिन चोंडोल यांनी बक्षिसे पटकावली मिझोराम मिझोरममधील चार वर्षीय ईस्थर हनामते या मुलीनं गायलेल्या वंदे मातरम गीताचं सर्वत्र कौतुक होत असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिचं कौतुक केलं आहे मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी या गाण्याचं केलेलं ट्विट आणि त्या मुलीचा व्हिडीओ मोदी यांनी सामायिक केला आहे इतक्या लहान वयात सादर केलेल्या वंदे मातरमबद्दल ईस्थरचं खरंच कौतुक वाटतं असं मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे निधन तामिळनाडूचे कृषिमंत्री आर डोराईकन्नू यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे दोराईकन्न् यांनी गरीब लोकांच्या उत्कर्षासाठी आणि तळागाळातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित भावनेनं काम केल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे तर दोराईकन्नू यांनी समाजाची सेवा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी लक्षणीय प्रयत्न केले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे कोरोंनाशी झुंज देताना दोराईकन्नू यांच काल रात्री निधन झालं आय पी एल इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत सध्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू असून राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं